काल रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे परिणामी पश्विम मध्य आणि हार्बर या तीनही उपनगरी रेल्वे मार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावरील वाहतुक रुळावर पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा गोरेगाव या हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूकही बंद आहे माटुंगा रोड अल्या रुळावर पाणी असल्यामुळे पश्चिम रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतुक सध्या बंद असून जलदमार्गवरील वसई ते चर्चगेट दरम्यान वाहतुक सुरु असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे

दादर हिंदमाता शीव परळ वांद्रे कांदिवली बोरीवली चेंबूर विलेपालॅ किंग्ज सर्कल प्रतीक्षानगर एन्टॉप हिल कुर्ला एसटी आगार सांताक्रुझ मिलन सबवे आदी ठिकाणी पाणी भरलं आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पुढचे दोन दिवस मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

भरतीच्या काळात असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गाच्या रेल्वे रुळांवर पाणी भरलं असून उपनगरीय गाड्या ठप्प आहेत आज मुंबईतल्या शाळांना शिक्षण विभागानं सुष्टी जाहीर केली आहे पालघर जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांती नंतर पावसानं दोन तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे रात्री पासून जोरदार पाऊस कोसळत आहे बोईसर धनानी नगर मधल्या अनेक सखल भागांत पाणी साचलंय तर नालेही दुथडी भरून वाहत आहेत रायगड जिल्हयात गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे सावित्री अंबा कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे महाड नागोठणे रोहा शहरात प्रस्थिती निर्माण झाली आहे रोहा नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड धि दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद केली आहे ताम्हाणी कोलाड रस्त्यावर नीवे गावाजवळ दरड कोसळल्यानं पुणे ते कोलाड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे त्यामुळं या मार्गावर अनेक वाहने अडकून पडली आहेत पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरही काल रात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती जोराचा पाऊस मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामं आणि दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देऊन परतीच्या मार्गावर असलेले चाकरमानी यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसतं आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसांनं रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी जोर केला आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत मात्र कोणत्याही नदीनं अजून धोक्याची पातळी ओलांडलेली नाही खेड चिपळूण आणि राजापूर शहरांमध्ये मात्र पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोकण रेल्वेची वाहतूक सुरू असली तरी मुसळधार पावसामुळे ती विस्कळीत झाली असून गाड्या विलंबानं धावत आहेत समुद्रातल्या वादळी वातावरण आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून मच्छीमारी नौकांनी समुद्रात जायचं टाळलं आहे मुंबई रायगडमधल्या मच्छीमारी नौका जयगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत सिंधुदुर्गातही रात्रभर पावसाची संततधार सुरू होती सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली

पावसाळी वातावरण आणि खवळलेल्या समुद्रामुळे विसर्जनामध्ये काहीसा व्यत्यय निर्माण झाला

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरनिराळी राजकीय समीकरणं समोर येत असून राजकीय नेत्यांनी स्वपक्षाला सोडचिड्डी देऊन पक्षांतर करायची प्रक्रियाही वेग घेत आहे कोल्हापूर जिल्हा काँप्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे आज काँप्रेस मधून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती आमच्या वार्ताहरान दिली आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्धभूमीवर एकही मतदार मतदानापासुन वंचित राह नये यासाठी निवडणुक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानं सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी कालपासून जिल्हापरिषदेसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केलं आहे जिल्ह्यातल्या अडीच हजार आशा कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत संघटनेनं आपल्या विविध मागण्यांच निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिलं आहे